जिल्ह्यात या लाटेचा परिणाम कमी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्हा रुग्णालयांना सक्षम केले जाणार आहे लहान मुलांवर या लाटेत जास्त धोका असल्याने त्यांना चांगली आरोग्य सुविधा देण्यासाठी तालुका स्तरावर लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर तसेच बालरोग तज्ज्ञांची भरती केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली या सोबतच लसीकरणाचा वेगही वाढवण्यात येईल असेही ते म्हणाले ग्रामीण भागात आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी तसेच या लाटेला सामोरे जाण्यासाठी आतापासून तयारी सुरू करण्यात आली आहे या लाटेचा संभाव्य विचार केल्यास गतिशील आरोग्यसेवा देण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ जनरल प्रॅक्टिशनर्स फिजिओथेरेपिस्ट मानसोपचारतज्ञ आदींची भरती केली जाणार आहे तसेच त्यांना त्यादृष्टीने ससून रुग्णालयामार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे बारामती तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजित पवार यांनी आज दिल्या कोवीड रूग्णालयात दाखल असणाऱ्या रूग्णांना त्यांचा आप्तेष्टांशी संपर्क होत नसल्यामुळे रुग्णांमध्ये नैराश्य येण्याची शक्यता असते ते दूर करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने दृक श्राव्य माध्यमातून रुग्णाला आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे महापौर उषा ढोरे पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज या माध्यमातून रुग्णांशी संवाद साधत त्यांचे मनोधैर्य वाढवले तीन व्यक्तीच्या पथकाद्वारे हा उपक्रम राबविण्यात येणार असून प्रथम कोरोनाबाधित रुग्णाजवळ जावून त्यांची नातेवाईकांशी बोलण्याची इच्छा विचारात घेतली जाणार आहे

श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार किमान वेतन लागू करावे कोविड लसीकरण ड्युटी आशांना बंधनकारक नसतानाही ड्युटी लावली जात आहेत त्यासाठी मानधनाची विशेष तरतूद करावी

तसेच जे काम आशा आणि गटप्रवर्तकांचे नाही ते काम त्यांना सांगितले जाऊ नये या मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत पुणे जिल्ह्याच्या दूर्गम भागात इंटरनेट कनेक्शनची असणारी अडचण लक्षात घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना आता थेट लसीकरण केंद्रावर जाऊनच तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं नोंदणी करता येणार आहे आणि या नोंदणीनंतर लगेचच लस देखील दिली जाणार आहे पुणे जिल्हा परिषदेने या प्रक्रियेला मान्यता दिली असून त्यामुळं जिल्ह्यातील प्रामुख्यानं भोर वेल्हे मुळशी आंबेगाव खेड जुन्नर या तालुक्यातील अतिर्द्गम भागातील नागरिकांना सहज लस उपलब्ध होऊ शकणार आहे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ सचिन एडके यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे

लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल नरदिप नैथानी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते

पुणे आणि परिसरात आज आकाश साधारण ढगाळ राहिलं त्यामुळं हवेतला उष्मा कमी होता उद्याही असंच वातावरण राहील

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये नमस्कार